मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजन औषधं लसी तसंच इतर आवश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासंदर्भातल्या तुटवड्यासंदर्भात देशभरातल्या न्यायालयांमधे दाखल झालेल्या याचिका आपल्याकडे वर्ग करून घेताना या याचिकांवरच्या सुनावणीपासून देशभरातल्या उच्चन्यायालयांना रोखणं हा आपला हेतू नव्हता असं सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं अशा याचिकांसंदर्भातल्या भौगोलिक सीमांच्या अडचणींमुळे उच्च न्यायालयांना सुनावणी घेताना अडचणी येत असतील अशावेळी त्यांना मदत व्हावी म्हणूनच न्यायालयानं हा निर्णय घेतल्याचं न्यायमूर्ती डी वाय चंद्रच्ड न्यायमूर्ती एल

राव आणि न्यायमूर्ती रविंद्र एस भट यांच्या पीठानं म्हटलं आहे

या औषधांचं नीट वितरण व्हावं यासाठी औषधं कंपन्यांकडून आधी केंद्र सरकारला दिली जाणं अपेक्षित असताना असं कसं घडू शकतं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं न्यायालयानं राज्याला रेमेडिसीवीरचा आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात दिशानिर्देश द्यावेत यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या पीठापुढे सुनावणी झाली

औषधं ही प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवीत ती केवळ काहींनाच उपलब्ध होत आहेत अशी परिस्थिती नसावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे

मुंबईत गेल्या काही दिवस नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त असण्याचा आणि दैनंदिन रुग्णसंख्येत घट होण्याचा कल कालही कायम राहिला

याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे अशाच पद्धतीनं लसीकरणाला वेग दिला तर राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस द्यायचं उद्दिष्ट लवकरच गाठता येईल असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला आहे

ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तो करायची राज्याची तयारी आहे त्या दृष्टीनं सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना लशीच्या मुबलक मात्रा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी पत्र पाठवलं आहे मात्र त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक द्बल घटकांतल्या नागरिकांना याबाबतचा अंतीम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं

त्याचा काटकसरीनं वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठवण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं

ही संकल्पना यशस्वी झाल्याचं दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असं टोपे यानी सांगितलं ऑक्सिजन रेमडीसीवीर उलब्धतेसाठी राज्य सरकारनं जागतिक निविदा काढली आहे

कोरोनाचे भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अच्क मृत्यू संख्या यातूनच कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितलं आहे

या काळात आरोग्य सेवा आणि रूग्ण व्यवस्थापन महत्त्वाचं आहे असं फडनवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे

रेड्डीज लक्षिरेटरीजनं आज निवेदनाद्वारे कळवलं आहे भारतात या लसीचा वापर करण्याच्या दृष्टीनं डॉ रेड्डीज लस्पिटरीज आणि रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्यात भागिदारीविषयक करार झाला होता

सहकारी बँका आणि बिगर बँकीय वित्तीय संस्थांनी वैधानिक लेखापरीक्षक नेमावेत असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहे सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी पहिल्यांदाच अशी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत चालू आर्थिक वर्षासाठी या सूचना लागू असतील स्थानिक ग्रामीण बँका वगळून सर्व व्यावसायिक बँका सहकारी बँका तसंच गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना या सूचनांचं पालन करणं बंधनकारक असेल सर्व खासगी बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत यासंदर्भातले दिशानिर्देश बँकेने काल प्रसिद्ध केले त्यानुसार सर्व खासगी बँका लघु वित्त बँका आणि विदेशी बँकांच्या भारतीय उप बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करावी लागेल नागप्र महानगर पालिका आणि रमेश फुकेपाटील चरीटिबल ट्रस्ट यांच्या वतीनं पश्चिम नागपूरातल्या के टी नगर इथं उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी देखील केली कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रुग्णांना प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना प्राणवायू देण्यात मर्यादा येत असताना मुंबईच्या शहानवाज शेख यानं स्वतःचं वाहन विकून मोफत प्राणवायूसोबत एक वॉर रूम तयार केली आहे

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं दिले जाणारे यंदाचे राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार आज जाहीर झाले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि वृत्तवाहिन्यांमधून काम केल्या नंतर आरोग्य सेवेसाठी काम करत असलेले मंगेश चिवटे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे यासोबतच विविध विभागांसाठीही पुरस्कार जाहीर झाले आहेत यात मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर यांना तर कोकण विभागातून प्रमोद कोनकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे हे दोघेही आकाशवाणीचे प्रतिनिधी म्हणूनही काम करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील विधानभवनातील महाराजांच्या सिंहसनाधिष्टीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ संसदीय कार्य मंत्री अनिल परब अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार राहुल नार्वेकर अनिल पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं कथित बेकायदेशीर फोन टप्रिंग आणि गोपनीय अहवाल फुटल्या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावलं आहे

नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ मार्केट मध्ये सध्या हापूस आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे

रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचं आज वार्धक्यानं झालं त्या शंभर वर्षांच्या होत्या

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे सातारा तालुक्यासह जिल्ह्यातल्या कोरेगाव माण खटाव आणि इतर तालुक्यात आज सायंकाळी पुन्हा एकदा गारपीटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली पुणे शहरातही आज ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला